निर्बंध कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह औरंगाबाद अकोला अमरावती विभागातल्या विविध जिल्ह्यात प्रशासनानं निर्बंध कडक केले आहेत

अकोला जिल्हयात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रार्द्भाव पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला जिल्हा पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भातील आदेश काल सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत त्यानुसार शनिवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संपूर्ण टाळेबदी करण्यात येणार असून दर रविवारी हाच क्रम सुरू राहणार आहे तसेच दररोज रात्रीची संचारबंदी असेल या कालावधीत कोणालाही मुक्त संचार करता येणार नाही

संक्रमित रुग्णांना होम क्वॉरंटाईन ऐवजी संस्थात्मक क्वॉरंटाईन करण शासनाच्या विचाराधीन आहे लग्न समारंभात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यापुढे लग्न समारंभासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या आणि अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे संचारबंदीच्या कालावधीमध्येय शासकीय तसेच खाजगी एम्बूलन्स सेवारात्रीच्याक वेळेस सुरु राहणारी औषधांची दुकानेठोक भाजीपाला विक्री दुध आणि दुग्धजन्यं पदार्थ विंक्री करणाऱ्या डेअरी एम आय डी सी

टी बस आणि प्रायव्हेट लक्झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता रिक्षा महामार्गावरील पेट्रोल पंप आणि ढाबे

अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येविषयी आढावा घेतला आपण या तीन जिल्ह्यांमधल्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे याबाबत मुख्यमंत्री आरोग्य विभागाचे सचिव आणि संबधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत मात्र मास्क लावणं किंवा परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्यासारख्या नियमांबाबत लोक गंभीर दिसत नसल्यामुळेच परिस्थिती बिघडत असल्याचं ते म्हणाले

आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनीही हे आता सिद्ध केलं आहे की सुरक्षित अंतर ठेवलं नाही तर कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता दुपटीपर्यंत वाढते यासंदर्भात आकाशवाणीच्या प्रतिनिधीला या संशोधकांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया आयआयटी मुंबईचे संशोधक प्राध्यापक अमित अग्रवाल आणि प्राध्यापक रजनीश भारद्वार यांनी पहिल्यांदाच स्पर स्प्रेडर किती प्रमाणात कोरोना विषाणू संसर्ग पसरवू शकतो हे समोर आणले आहे

त्यांच्या संशोधनान्सार सर्जिकल मास्क वापरला तर स्पर स्प्रेडर पासून होणाऱ्या संसर्गाची शक्यता मास्क न वापरप्याच्या तूलनेत एक तृतीयांशपर्यंत घसरते

मात्र मास्क वापरला तर संसर्गित हवेच प्रमाण आणि इतरांना असलेला विषाण संसर्गांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो

लस गहाळ अकोला जिल्हयात पातूर तालुक्यातील चतारी ग्रामीण रूग्णालयात गेल्या दहा दिवसापासून कोरोना लसीकरण सुरू आहे

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयान निवासी वैद्यकीय अधिका यांच्या अंतर्गत समिती नेमली आहे टोपे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी असं ट्वीट राजेश टोपे यांनी केलं आहे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे सिंधुदुर्ग सिंधूद्र्ग जिल्ह्यात सर्व नगरपालिका पंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के

कोविड संबंधी सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याबरोबरच परराज्यातून विशेषतः राजस्थान दिल्ली गोवा गुजरात आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासनास द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारीही के

रत्नागिरी कोरोनाचं लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी फिरत्या प्रदर्शनाचा तसेच कलापथक मोहिमेचा प्रारंभ काल रत्नागिरी इथं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते झाला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे इथल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे जागतिक आरोग्य संघटना यूनिसेफ आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यानं राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जात आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार